चहापानावर विरोधकांचा बहिष्कारच पण विधानकार्यमंत्री स्वतः गेले भेटायला

आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी या सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना झालेल्या या अखेरच्या मंत्रिमंडळ विस्तारात काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे राधाकृष्ण विखे पाटील आशिष शेलार जयदत्त क्षीरसागर डॉ संजय कुटे सुरेश खाडे डॉ अनिल बोंडे डॉ अशोक उईके आणि तानाजी सावंत यांची कविनेट मंत्री पदी वर्णी लागली आहे तर योगेश सागर अविनाश माहतेकर संजय भेगडे परिणय फुके आणि अतुल सावे यांना राज्यमंत्रीपद बहाल करण्यात आलं आहे

प्रकाश मेहता विष्णू सावरा राजक्मार बडोले प्रवीण पोटे पाटील राजे अंबरिश अत्राम दिलीप कांबळे या भाजपाच्या मंत्र्यांना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं आहे नव्या मंत्रीमंडळाचं खातेवाटपही जाहीर झालं आहे काही जुन्या मंत्र्यांची खाती बदलण्यात आली कृषी खातं अनील बोंडे यांना मिळालं असून राधाकृष्ण विखे पाटील नवे गृह निर्माण मंत्री आहेत विनोद तावडे यांच्याकडील शालेय शिक्षण खातं आता आशिष शेलार सांभाळतील राम शिंदे यांच्याकडील जलसंधारण विभाग तानाजी सावंत यांना मिळाला आहे तर नव्या क्विनेट मंत्र्यांमध्ये जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी संजय कुटे यांना कामगार सुरेश खाडे यांना सामाजिक न्याय तर अशोक उईके यांना आदिवासी विकास विभाग देण्यात आला आहे संभाजी पाटील यांना अन्न आणि नागरी पुरवठ्याचा तर जयक्मार रावल यांना अन्न आणि औषध प्रशासनाचा अतिरिक्त कार्यभार मिळाला आहे

ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते अधिवेशनात मांडला जाणारा अर्थसंकल्प हा पुरोगामी आणि राज्याला पुढे नेणारा असेल असं मुख्यमंत्री म्हणाले दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती देऊन सरकार समाजाच्या सर्व घटकांसाठी काम करत आहे असं त्यांनी सांगितलं चहापान बहिष्कार राज्य सरकारनं काल आयोजित केलेल्या चहापानावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं बहिष्कार घातला

काँप्रेस राष्ट्रवादीनं घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते सरकारनं सरकारी कर्मचारी शेतकरी आणि गरीबांकडे दूर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला विनोद तावडे विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधीपक्षनेत्यांची बैठक विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झाली विधानकार्य मंत्री विनोद तावडे यांनी त्यावेळी स्वतःहृन मुंडे यांच्या निवासस्थानी जावून या नेत्यांशी अधिवेशनातील कामकाजाबाबत चर्चा केली यावेळी ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख अजित पवार पृथ्वीराज चव्हाण छगन भुजबळ नसिम खान बाळासाहेब थोरातविजय वडेट्टीवार शेकापचे जयंत पाटील अबु आझमी आदी नेते उपस्थित होते नियोजन शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांची राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे या पदाला क्रिनेट मंत्री पदाचा दर्जा असून हे पद यापूर्वी फक्त मुख्यमंत्र्यांनी सांभाळलं आहे उद्दवव अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यासाठी अध्यादेश आणावा आणि कायदा करून भव्य राम मंदिर उभारावं अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी केली आहे

प्रभूरामांचं दर्शन घेतल्यानंतर अयोध्येत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते

त्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती संसदेचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सर्व पक्षांना सहकार्याचं आवाहन या बैठकीत करण्यात आलं केंद्रात पुन्हा सत्ता स्थापन केलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षाच्या नेत्यांचीही काल नवी दिल्लीत बैठक झाली डॉक्टर संप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बर्फ्री संप करणाऱ्या डॉक्टर्सबरोबरच्या बैठकीचं ठिकाण ठरवू शकतात मात्र ही बैठक माध्यम प्रतिनिधींच्या उपस्थितीत खुल्या वातावरणात झाली पाहिजे असं निवासी डॉक्टर संघटनेच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे दरम्यान निवासी डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी आज या संपात सहभागी होणार असल्याचं डियन मेडीकल असोशिएशननं काल जाहीर केलं

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी काल मुझफ्फरपुर आणि अन्य जिल्ह्यांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला हज महाराष्ट्रातून जाणाऱ्या हज यात्रेकरूंसाठी मक्का धिं यात्री निवास उभारण्याचा महाराष्ट्र हज समितीचा प्रस्ताव आहे समितीचे अध्यक्ष जमाल अन्वर सिद्दिकी यांनी काल वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली हजयात्रेसाठीचं अनुदान बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं द्घटना अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील घूमरी गावात शेततळ्यावर धुणे ध्ण्यासाठी गेलेल्या महिलेचा दोन मुलींसह बुडून मृत्यू झाल्याची घटना काल घडली खेळता खेळता या महिलेच्या मूली शेततळ्यात पडल्या त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या महिलेचाही बुडून मृत्यू झाला मुंबईतून रोहा तालुक्यात पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या तीन तरुणांचा काल कुंडलिका नदीपात्रात बुडुन मृत्यू झाला बचाव पथकाच्या मदतीनं या तिघांचा शोध घेण्यात येत आहे

यामध्ये पुरुष गटात महाराष्ट्राच्या महेश माणगावकर यानं महाराष्ट्राच्याच अभिषेक प्रधानवर मात करत विजेतेपद मिळवलं महीला गटात तामिळनाडुची ज्योत्स्ना चिनप्पा विजयी ठरली याशिवाय प्रो कोच प्रकारात महाराष्ट्राच्या अभिनव सिन्हा यानं विजेतेपट पटकावलं

महाराष्ट्राचा विचार करता आतापर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून यायला हवा होता पण अजून तो कोकणातही आलेला नाही त्यामुळे पावसाची सरासरी चांगलीच घटली आहे

बंगालच्या उपसागरातली मान्सूनची शाखा मात्र काल सक्रीय झाली त्यामुळे मोसमीवारे संपूर्ण श्राान्य भारतात दाखल झाले महाराष्ट्राच्या दिशेनं मान्सूनची प्रगती वायू चक्रीवादळ निष्क्रीय झाल्यावरच अपेक्षित आहे या वादळाचं रुपांतर आता तीव्र कमीदाबाच्या पट्टयात झालं आहे हा पट्टा आज संध्याकाळी कच्छचा किनारा ओलांडेल आणि उद्यापर्यंत ओसरेल त्यानंतर मान्सून महाराष्ट्राच्या दिशेनं पुढे सरकू लागेल काल कोकणात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भ आणि मध्यमहाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला मराठवाड्यात हवामान कोरंड होतं

राज्यातलं आजचं हवामानही तसंच राहील